महाजनादश्वीयात्रद्विम्यान त्यांनी आज परभणीत वार्ताहरांशी संवाद साधला मराठवाङ्यातील जनतली दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी सरकार वाकिकित्रियोग करत आहकोकणातील पावसाचं समुद्रात वाहून जाणारं पाणी जा मराठवाड्यात आणण्याच्या दृष्टीनं सर्व जिल्ह्यांच्छिराखडत्रियार करण्यात आलखिहत्तशसंही तस्किणालखिसंदर्भात परभणी जिल्ह्यातील कामाच्या निविदा लवकरच निघतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावछी दिली मुंबईत चुनाभट्टी इथं झालख्खा लैंगिक अत्याचार प्रकरणी राष्ट्रवादी काँप्रस्तपक्षाच्या महिला आघाडीनं आज मुंबईत निषद्वमोर्चा काढला खासदार सुप्रिया सुळ क्रिया निखा विद्या चव्हाण यांच्या नसूविवात निघालखा या मोर्चात पक्षाच्या अनक्रीपदाधिकारी तसंच कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या गुन्हा होऊन महिनाभरानक्ती आरोपी पकडलाजात नाहीत हाजिज्य सरकारच्या गृहखात्याचं अपयश असल्याचं सांगतानाच त्यांनी हा मिष्क्रीय सरकार असल्याची टीकाही क्ली

व्ही थिरूपुगझ यांच्या अध्यक्षतखलील केंद्रीय पथकाकडून ही पाहणी करण्यात येते शिरोळ तालुक्यापासून सकाळी दहा वाजल्यापासून या पाहणीला सुरुवात झाली हप्रियक आता इचलकरंजी परिसराची पाहणी करणार असून त्यानंतर कोल्हापूर शहर परिसर आणि प्रयाग चिखली आंबश्विडी या गावांची पाहणी करणार आहा प्रूखस्त पाहणीचा अहवाल या पथकाकडून केंद्र सरकारला सादर क्विं जाणार आहा या पथकासोबत कोल्हापुरच जिल्हाधिकारी दौलत दक्तिई आणि प्रशासकीय अधिकारी होता ही पाहणी करताना या पथकानं शस्कि यांशी संवाद साधला आणि नुकसानीची माहिती घस्किी सांगली जिल्ह्यातील पुर्यस्त भागातही आज केंद्रीय पथकानं नुकसानीची पाहणी कल्ली ब्रम्हनाळ भिलवडी आणि हरिपूर या गावांना पथकानं भूष्पी दिल्या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

मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महारिझल्ट डॉट एनआयसी डॉट इन या संक्तस्थळावर हा निकाल जाहीर झाला

आजच्या दिवशी बघीना सजवून त्यांची प्रजा करून त्यांच्यासाठी पुरणपोळीचा बस्किला जातो पिठोरी अमावास्यद्वी हा दिवस हिंदू परंपरसूझार मातृदिन म्हणूनही साजरा क्ला जातो